तळागाळातले लोक महिला शेतकरी आणि देशातल्या प्रत्येक नागरिकांचं जीवनमान सुखकर होईल यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक आहे असंही उपराष्ट्रपती म्हणाले शिक्षण आरोग्य प्रशासन आदी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक सुविधा निर्माण करणं गरजेचं असल्याचंही उपराष्ट्रपती म्हणाले नवीन तंत्रज्ञानाचा फायदा तळागाळातल्या माणसापर्यंत जेव्हा पोचेल तेव्हा आपोआप देशाचा आर्थिक विकास साध्य होईल असं नायडू यांनी सांगितलं सर्व मतदान यंत्र ही पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कुठल्याही प्रकारे फेरफार करता येत नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ

रावत यांनी म्हटलं आहे ते काल आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणूकांत व्ही व्ही पॅट मशीन वापरणार असल्याचंही रावत यांनी सांगितलं निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी तसंच बोगस मतदान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं रावत म्हणाले

नागरिकांनी आपली घरं आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात तसंच परिसर मच्छर विरहीत ठेवावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला

रोस्टन चेज यानं शतक झळकावलं

आर आश्विन सात धावांवर तर कुलदीप यादव सात धावांवर खेळत होते नेदरलँड्स इथं सुरु असलेल्या डच खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम फेरीत सौरभचा सामना मलेशियाच्या जून वेई चिम याच्याविरुद्ध आज होईल

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने बेजार झालेल्या मुंबईकरांना आज पहाटे सुखद धक्का मिळाला सर्वत्र थंड वातावरण होते मान्सूनने मुंबईसह महाराष्टातून काढता पाय घेतला असून हवामानात आर्द्रता नाही समुद्रावरून वाहाणाऱ्या वाऱ्याची दिशाही उत्तर पुर्व आहे त्यामुळे मुंबईत पहाटे आणि रात्री तापमानात घट तर सकाळी आणि दुपारी वाढ अशी परिस्थिती पुढचे काही दिवस राहाणार असल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए

श्रीवास्तव यांनी दिली

पणयंदा मान्सून लवकर गायब झाला असून सध्या कोरडे वारे वाहात आहेत त्यामुळे पहाटे आणि रात्री तापमान कमी राहात असल्याचे कुलाबा वेधशाळेचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले उत्तरेकडून येणाऱ्या कोरङ्या वाऱ्यांमुळेही तापमानात घट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले